दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सिनेसुष्टीत केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा त्यांच्या प्रभावी आणि मनोरंजक चित्रपटांच्या पॅकेजच्या माध्यमातून गौरव आणि सन्मान केला जाणार असल्याचंही जावडेकर यांनी नमूद केलं तसंच या महोत्सवात पहिल्यांदाच ऑडिओ वर्णनासह चित्रपट दाखविले जातील

पहिल्यांदाच या सोहळ्यात दिव्यांगांसाठी देखील चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे

त्याखेरीज विविध पर्यावरणप्रेमी संस्थांचा या कामाला विविध माध्यमांतून विरोध कायम आहे

शारदीय नवरात्र उत्सवात काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने आशीर्वादरुपी तलवार भेट दिल्याची कथा प्रचलित आहे त्यानिमित्ताने ही भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते देवीच्या दर्शनासाठी राज्यातील आणि परराज्यातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे आज अष्टमीनिमित्त होमहवन आणि धार्मिक अनुष्ठानाची सांगता होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले ही घटना आज सकाळी घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यामुळे सर्वांनी सकारात्मक विचार करावा असं मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केलं काल सोलाप्रात सिध्देश्वर बँक सेवक मंडळाच्या वतीनं नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत भारत आणि भारतीय संस्कृती या विषयावर ते बोलत होते यावेळी त्यांनी महाभारत आणि रामायणातील राम आणि कृष्ण यांच्यासह इतर व्यक्तिरेखांची उदाहरणं देऊन भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ असल्याचं सांगितलं

स्वीप कार्यक्रमात मतदान जनजाग़ती व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणे आणि मतदानाची मोजणी करुन पाहणे या करीता घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते महिलांना सामाजिक बांधलकीची जाणीव करुन देतांना मतदानाचं महत्व दिव्यांगांचं मतदान सुलभीकरण वृध्द ज्येष्ठ नागरिक स्तनदा मातांचं मतदान आणि सुविधा नवमतदारांना मतदानात सहभागी करुन घेणं निवडणूक यंत्र हाताळून मतदान करणं खात्री करणं निकाल पाहणं आणि प्रत्यक्ष मतमोजणी करणं या सर्व बाबींचं या कार्यशाळेत प्रात्यक्षिक करण्यात आलं